ेप्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा आठवा हप्पा आज पंतप्रधानांनी वितरीत केला त्यावेळी ते बोलत होते कोविड महामारीच्या काळात शेतकऱ्यांनी ज्याप्रमाणे उत्तम उत्पादन करुन विक्रम केला त्याचप्रमाणे सरकार किमान आधारभूत किंमतीवर खरेदीत नवीन विक्रम करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात लस हा एक महत्वाचा टप्पा असून नागरिकांनी अवश्य लसीकरण करुन घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं

पंतप्रधानांनी यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला लातूरचे शेतकरी बाबा नरारे यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे नरारे यांनी यावेळी बोलताना आपल्याला केवळ दोन दिवसांत कर्ज मंजूर झालं असून त्यामुळे सेंद्रीय शेती करता आली असं सांगितलं

रशिया बरोबर यापूर्वी झालेल्या करारानुसार हैदराबाद इथल्या डॉ रेड्डीज लॅब्रोटरीज या संस्थेच्या वतीनं येत्या जुलै मध्ये स्फुटनिक व्ही या लसीचं देशात उत्पादन सुरू होईल अशी माहितीही पॉल यांनी दिली

छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राला शौर्यानं लढायला स्वाभिमानानं जगायला शिकवलं असं सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केल आहे

परीक्षेविषयीची अधिक माहिती सेट एक्झाम डॉट यु एन आय पुणे डॉट एसी डॉट इन या संकेतस्थळावर देण्यात आली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

या सुधारीत योजनेमुळे लाभार्थींना पसंतीनुसार पैदासक्षम शेळ्या आणि मेंढ्या खरेदी करता येणार आहे

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार निर्मितीला यामुळे चालना मिळणार असल्याचही केदार यांनी सांगितलं

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते काल बोलत होते अन्न आणि औषध प्रशासनानं पावसाळ्यात अन्न तपासणी करावी शाळांच्या इमारतीची पाहणी करुन आवश्यक त्या दरुस्त्या कराव्यात अशा सुचनाही यावेळी देण्यात आल्या

राज्य सरकारन मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे अकोला इथल्या पोलिस निरीक्षकाने हा आरोप केला असून त्याविरोधात परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली या याचिकेला उत्तर दाखल करण्यासाठी राज्य सरकारला एका आठवड्याची मुदत द्यावी तोपर्यंत अटकेसारखी कोणतीही कठोर कारवाई होणार नाही असं राज्य सरकारच्या वकीलांनी सांगितलं

त्यानिमित्त आज पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात आकर्षक आणि नयनरम्य आंब्यांची आरास करण्यात आली आहे भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या संकेतस्थळावर दर्शन घेता येईल असं मंदीर समितीने कळवलं आहे